जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातल्या निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण जगाला आकर्षण असल्याचं दिसून येत असून ऑस्ट्रेलिया आणि क्तिंडा या देशांची शिष्टमंडळं भारताच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी मुंबईतल्या काही मतदान केंद्रांना उद्या भेट देणार आहेत

पनवेल जवळ कामोठे इथं पस्तीवाटप करणाऱ्या राजकीय पक्षाच्या दोघा कार्यकर्त्याविरुध्द पनवेलच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर अगदी अपरिहार्य कारणाशिवाय श्रीलंकेत जाऊ नये असं केंद्र सरकारनं नागरिकांना सांगितलं आहे ज्यांना जाणं अत्यावश्यक असेल त्यांनी गरज पडल्यास कोलंबो इथल्या भारतीय दृतावासाशी किवा कँडीच्या उप उच्चायुकांशी संपर्क साधावा तसंच हंबनतोटा आणि जाफना इथंही उच्चायुकांशी संपर्क साधता येईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे

ब्रेक निकामी होऊन चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे गुजरातमधल्या सूरत इथून शिर्डीकडे ही बस निघाली होती

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पर्छा तालुक्यात चितेगाव इथं व्हिडिओकॉन कंपनीत भंगार आणि कच्च्या मालाला आग लागल्याची घटना आज पहाटे तीनच्या सुमारास घडली अभ्निशमन दलाच्या तीन बंबांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मुंबईतले ज्येष्ठ वकील माधवराव वाघ यांचं मुंबईत जुहू इथल्या निवासस्थानी वृद्वापकाळानं निधन झालं विलेपार्ले इथल्या पवनहंस जवळच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्वांजली वाहिली माधवराव वाघ शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर होते माजी प्रधानमंत्री मोरारजी देसाई आणि व्हि

सिंग यांच्या सोबतही त्यांनी काम केलं होतं

त्यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यात योगदान दिलं